ते आज माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन दुरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केल्यानंतर बोलत होते स्थानिक अर्थव्यवस्था आणि स्थानिक उद्योगाचं मॉडेल देशाला निश्चितच प्ढं नेईन असं ते म्हणाले यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्रात साखर उद्योगात झालेली क्रांती तसंच ग्जरातमधे द्ध तर पंजाबात गव्हाच्या उत्पादनात झालेल्या क्रांतीचा आवर्जून उल्लेख केला स्वातंत्रोतर काळात अन्नदान्याची वाढती गरज भागवण्यासाटी उक्पादनवाढीवर सरकारनं भर दिला मात्र त्यातून शेतकऱ्यालाही फायदा झाला पाहिजे याकडे लक्ष देणं सरकारला शक्य झालं नाही पाहिल्यांदाच या मानसिकतेत बदल झाला असून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी पावली उचलली जात आहेत असं मोदी म्हणाले

बाळासाहेब विखे पाटील यांच्याबददल त्यांनी गौरवोदगार काढले राजकारण हे समाजाच्या सार्थक बदलाचं माध्यम असावं यासाठी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील सतत प्रयत्नरत राहिले गाव गरीबांचा विकास शिक्षण तसंच सहकार क्षेत्रातलं बाळासाहेब विखे पाटील यांचं योगदान सदैव प्रेरणादायक राहील असं प्रधानमंत्री म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर इथं झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री उदधव ठाकरे व्हीडीओ कॉन्फरन्सिंगदवारे सहभागी झाले होतो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होत विखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला जनतेच्या भावना आणि श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे आमच्या सरकारचं प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लाकडाऊन करणं चुकीचं होतं तसाच तो एकदम उठवणंही अयोग्यच आहे असं मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्यातली प्रार्थनास्थळं उघडण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला म्ख्यमंत्र्यांनी पत्र लिहन उतर दिलं आहे कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणं अंगवळणी पडण्यासाठी राज्यात सध्या माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जात असून असा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिलं राज्य असावं याकडे म्ख्यमंत्र्यांनी या पत्रात राज्यपालांचं लक्ष वेधलं आहे केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व असं आपल्याला वाटत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे अश्भाचे संकेत दैवी साक्षात्कार असं काही नसून इतर राज्यांमध्ये देशात बरं वाईट काय घडतय ते पाहन आपल्या राज्यात चांगलं ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात काल खंडीत झालेल्या वीज प्रवठ्या मागची कारणं शोधून काढण्यासाठी चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केली आहे

ही समिती येत्या आठवडाभरात आपला अहवाल सादर करेल राज्यातल्या वीज वितरण व्यवस्थेचं मूलभूत विश्लेषण आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचे तसच या व्यवस्थेची द्रुस्ती आणि देखभाल कार्यप्रणाली अधिक सक्षम करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारनं महाट्रान्स्को या कंपनीला दिले आहेत अशी माहितीही राऊत यांनी दिली दरम्यान अशा परिस्थितीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारला साहाय्य करण्यासाठी तसच अभ्यास करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा विभागाचं राष्ट्रीय वीज प्राधिकरणाच्या नेतृत्वाखालील पथक मुंबईत येणार आहे जगभरात दहा लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी कोरोनाबाधित रुग्ण आणि सर्वात कमी कोरोनामृत्यू असलेला देश म्हणून भारत पहिल्या स्थानावर कायम आहे

मात्र ब्रिटन रशिया दक्षिण आफ्रिका अमेरिका आणि ब्राझील मधलं कोरोनाबाधितांचं प्रमाण यापेक्षा अधिक आहे

सततचं नियंत्रण आणि जागरुकतेच्या आधारे या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो यासाठी लसीकरण कीटनाशकांची धरळणी तसंच जीवाणूजन्य आजारांना प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयानं राज्य सरकारांना दिले आहेत दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सूरू केलेली टेलिमेडिसीन प्रणाली ई संजीवनी स्विधा अल्पावधीतच रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये लोकप्रिय होत आहे आतापर्यंत पाच लाख लोकांना या सेवेचा लाभ झाला आहे

एका प्रकारात डॉक्टर्स एकमेकांशी चर्चा करतात तर द्सऱ्या प्रकारात रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतात

जिल्ह्यात काल दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत पालघर जिल्ह्याचे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सागर पाटील यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात ध्णं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं आज राज्यभरात विविध मंदिरांच्यासमोर आंदोलन केलं जात आहे मंबईत सिद्धीविनायक मंदिरासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केलं मंदिराच्या समोर गणपतीची आरती करून कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यासाठी आग्रह धरला त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं